प्रतिपादन जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता कायम असल्याची गृहमंत्र्यांची माहिती

शिबिराचं आयोजन आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मानांकनांची क्रमवारी जाहिर

पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरचं विकासही शक्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण हे याचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं ग्जराथ इथं नर्मदा जिल्ह्यात आयोजित नमामी देवी नर्मदे महोत्सवा प्रसंगी पंतप्रधान बोलत होते

सरदार सरोवर धरण हे सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न होतं आणि जगातील सर्वाधिक उंचीच्या सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या समोरंच ते स्वप्न पूर्णत्वास आल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले की या दोन गोष्टीम्ळं हे स्थळ जागतिक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आलं आहे आपल्या सरकारनं गेल्या शंभर दिवसांत महत्वाचे निर्णय घेतले असून लोकांच्या कल्याणासाठी याच गतीनं काम करत राह असं पंतप्रधान म्हणाले राज्यात विधानसभा निवडण्कीच्या तयारीच्या अन्षंगाने माहिती आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून उद्यापर्यंत मुंबई दौऱ्यावर आहेत देशाचे मुख्य निवडणूक आय्क्त सुनील अरोरा निवडणूक आय्क्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या विविध बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी समजून निवडणूक आयोगाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती गठित विधानसभा निवडणकीच्या अनषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती नवाल यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे ही समिती जाहिरात प्रमाणीकरण तसेच पेड न्यूजबाबत संनियंत्रण आणि प्राप्त तक्रारींवर निर्णय अशा दोन स्तरांवर काम करेल राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मराठवाडा म्क्ती लढ़यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढयातील सर्व ह्तात्म्यांना आदरांजली वाहतो राज्यातील सर्व लोकांना या विशेष दिनाच्या हार्दिक श्भेच्छा देतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पांतर्गत मराठवाड़यातल्या चार जिल्ह्यांसाठी निविदा काढण्यात आल्या असून उर्वरित चार जिल्ह्यांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

कोल्हाप्रात सर्वपक्षीय कृती समितीनं मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या महाप्राचं संकट टाळण्यासाठी अलमट्टी धरणाची उंची कमी करण्याची गरज आहे तसंच दोन राज्यातल्या कराराची अंमलबजावणी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी असा प्रस्ताव कृती समितीनं म्ख्यमंत्र्यांसमोर ठेवला

जनतेला काय आवडेल याचा विचार न करता देशात परिवर्तन आणण्याच्या उददेशानं मोदी सरकारनं लोक हिताचे निर्णय घेतल्याचं शहा म्हणाले संयुक्त प्रोगामी आघाडी सरकारच्या काळात श्रष्टाचाराच्या अनेक घटना घडल्या आणि तत्कालीन सरकार देशाच्या विकासासाठी निर्णय घेऊ शकलं नाही असं गृहमंत्री म्हणाले या सरकारनं तीस वर्षात केवळ पाच महत्वाचे निण्रय घेतले तर मोदी सरकारनं केवळ पाच वर्षाच्या कार्यकाळात देश परिवर्तनासाठी पन्नासहन अधिक महत्वाचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

या शिबीराचे उद्घाटन उद्या सकाळी होईल राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नागपूरचे संचालक श्रीनिवास उप्पला हे उद्घाटकीय समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत

प्रशिक्षित सांख्यिकी अधिकारी स्वतः प्रत्येक निवडलेल्या गावात आणि शहरात जाऊन वैयक्तिक बैठक करुन माहिती गोळा करणार आहेत याकरिता सांख्यिकी अधिकाऱ्यांना योग्य माहिती संग्रहणाकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता असते

द्रदर्शनवरच्या बातमीपत्रांच्या विश्वासार्हतेम्ळेच लोक त्यांना प्राधान्य देतात असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे द्रदर्शनला साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमितानं आज नवी दिल्ली इथं विशेष समारंभात ते बोलत होते सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या द्रदर्शन आणि आकाशवाणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्व दिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी जावडेकर यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं साडेतीन महिन्यापासून रिक्त असलेल्या ध्वळे महापालिकेच्या आयुक्तपदी नागपूर महापालिकेचे उपायुक्त अजिज शेख यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी मनपात आय्क्त पदाची सूत्रं हाती घेत पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी ध्ळे शहरातील विकास कामांना गती देण्यात येईल तसंच शहराचा आठ आठ दिवसानंतर होणारा पाणी प्रवठा स्रळीत करण्यावर आपण भर देऊ असं सांगितलं नानाजी देशम्ख कृषी संजीवनी योजनेची अमरावती जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश डॉ अनिल बोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे मोर्शी तालुक्यातल्या रिद्धपूर अष्टोली तिरोडा इथल्या अनेक विकासकामांचा डॉ बोंडे यांच्या हस्ते श्भारंभ झाला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या शिरपूर इथल्या शिवारात आज संध्याकाळी वीज पडून चार आदिवासी गंभीर जखमी झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे जखमींना धारणीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे माजी आमदार राजक्मार पाटिल यांनी सर्व आठ जखमींची भेट घेऊन शासकीय मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं शेतपिकांवर प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी बांधव किटकनाशकांची फवारणी करतात दरम्यान शेतकऱ्यांना किटकनाशकापासून कोणताही अपाय होऊ नये याकरीता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे शेतकऱ्यांनी फवारणी करण्यापूर्वी किटकनाशकाच्या लेबलमधील दिशा निर्देश काळजी पूर्वक वाचावेत आणि सूचनांचे पालन करावे किटकनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्ह आकडे यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तीने किटकनाशके हाताळू नये असे आवाहन कृषी विकास अधिकारी आर

डोंगरे आणि मोहिम अधिकारी व्ही

चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले आहे देशात सध्या वाईट परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी तरूणांकडूनच अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे सताधारी पक्ष सूडाचं राजकारण करत आहे त्यांना धरी पाठवण्याची गरज आहे हे तरूणाच्यांच पाठबळावर शक्य असल्याचं ते म्हणाले सोलाप्रात आज जाहीर सभेत पवार बोलत होते कित्येक वर्ष राजकारणात आहे मात्र कधी त्रूंगात गेलो नाही किंवा त्रूंगात गेलेल्यांनी पवारांनी काय केलं असं विचारू नये असं ते म्हणाले त्यांनी सताधारी नेत्यांवर कडाडून टीका केली सर्व जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी वंचित बह्जन आघाडी वचनबद्ध असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते आज परभणीत वार्ताहर परिषदेत बोलत होते

येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बह्जन आघाडीला यश मिळेल आणि राज्यातलं चित्र पालटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मानांकनांमध्ये द्सऱ्या स्थानावर कायम आहे

ऑस्ट्रेलियाच्याच पॅट कमिन्सनं कसोटी क्रिकेट गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिलं स्थान कायम राखलं आहे